वाईटावर चांगल्याचा विजय आणि वसंत ऋतूचं आगमन हे या होळीचं वैशिष्ट राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्यात उत्तरप्रदेशात होळीचा सण जल्लोषात साजरा होत आहे दुर्घटना टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे महाराष्ट्रातही काल होळी प्रज्वलीत करुन पारंपारिक पध्दतीनं होळी पौर्णिमा साजरी झाली

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे

दुसरीकडे पक्षविरोधी कार्यांमुळे शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे आज सकाळी शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि आणि गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीत भेट घेतली

शिंदे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच या सर्वांनी राजीनामा दिला

दरम्यान समाजवादी पक्षाचे राजेश शुक्लाबहुजन समाज पक्षाचे संजीव कुशवाह यांनी आज मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांची भेट घेतली मात्र ही केवळ होळीच्या पार्श्वभूमीवर झालेली भेट होती यात राजकीय चर्चा झाली नसल्याचं चौहान यांनी सांगितलं

एकूणच महिलांसह सर्वच नागरिकांच्या हक्कांच्या रक्षणासाठी विविध कायदे आणण्यासाठी केंद्र सरकार गेले काही महिने प्रयत्नशील आहे महिलांच्या हक्कांबाबत या विधेयकांबरोबर सरकारनं ई सिगारेटवर बंदी घालणारा कायदा एचआयव्ही आणि एड्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी कायदा विषमलिंगी व्यक्तींच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी कायदा असे विविध कायदे सरकारनं गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत केले आहेत किसान रेल ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यावर सरकार काम करत आहे असं रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी लोकसभेत एका प्रशाच्या लेखी उत्तरात म्हटलं आहे कृषी उत्पादनं बाजारापर्यंत नेण्यासाठी ही खास गाडी असेल रेल्वे तसंच कृषी खात्याचे अधिकारी या शक्यतेवर काम करत आहे लांब पल्ल्याच्या गाड्यांमधे लवकर खराब होणा या शेतीमालासाठी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करण्यात येईल तसंच विनावापर पडून असलेल्या जमीनीवर सोलर पॅनल उभारण्याची योजनाही विचाराधीन आहे असं त्यांनी नमूद केलं जागतिक तंत्रज्ञानाचा वापर करत रेल्वेची सुविधा देण्याच्या उद्देशानं नियम आणि अटी ठरवण्यासाठी केंद्रानं एक सचिवांची समिती नेमली आहे रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी लोकसभेत प्रश्रोत्तरादरम्यान ही माहिती दिली

काल पुण्यातल्या दोघांना कोविडची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं होतं या रुग्णांची मुलगी मुंबई पुणे प्रवासादरम्यानचा त्यांचा टॅक्सी चालक आणि त्यांच्या जवळच्या आणखी एका व्यक्ती या विषाणूची बाधा झाल्याचं आज स्पष्ट झाल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे

मणिपूर सरकारनं कोरोनाला आळा घालण्यासाठी म्यानमार सीमा बंद केली आहे कोरोना विषाणूचा प्रसार शंभरहून अधिक देशांमध्ये झाला आहे त्यामुळे ही आता जागतिक साथ ठरल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलं आहे

मेक ाने ाहियाच्या यशाचं हे एक चिन्ह असल्याचं त्यांनी नमूद केलं

मात्र अमेरिकेनं आर्थिक उत्तेजन देण्याच्या पार्श्वभूमीवर आज आशियाई आणि यूरोपियन शेअर बाजारांमध्ये सकारात्मक वातावरण दिसून येतयं

गंतवणूकदार त्याला ब्लॅक मंडे म्हणून संबोधत आहेत दरम्यान सौदी अरेबिया आणि दुबईच्या बाजारांमध्ये पाच टक्क्यांनी तर रशियन बाजारांमध्ये दहा टक्क्यांनी वाढ झालेली दिसली चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी कोरोनाग्रस्त वुहान या शहराला भेट दिल्यानंसुद्धा शेअर बाजारांमध्ये सकारात्मकता दिसली

जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर जिल्ह्यातल्या घोरडी परिसरात एका घरावर दरड़ कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जण जागीच ठार झाले या दुर्घटनेत पाच मुलं मृत्यमूखी पडले मात्र कुटुंबप्रमुख राजसिंग यांना ढिगाऱ्यातून बाहेर आणण्यात यश मिळतं उधमपूरच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत उधमपूर जिल्हा विकास आयुक्तांनी बाधित कुटुंबियांना प्रत्येकी वीस लाख रुपयांची मदत घोषित केली आहे बमिंगहॅम शिं उद्या सुरू होणार असलेल्या ऑल शिंड चॅम्पियनशिप स्पर्धेत खेळण्यासाठी भारतीय बॅडमिंटन पटू सज्ज झाले आहेत

तत्पूर्वी जगज्जेती पी

सिंधू हिच्यासह सायना नेहवाल आणि किदांबी श्रीकांत यांचा अधिकाधिक गुणांक मिळवण्यावर भर असेल जॉर्डनमधील अम्मान बें सुरू असलेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत मुष्टियुद्धात विकास कृष्णन यानं अंतिम फेरी गाठली आहे जागतिक पातळीवर दोन वेळा कांस्य पदक विजेता ठरलेला कझाकस्तानचा मुष्टियोद्धा अब्लेखान झुस्सुपॉव याला नमवून कृष्णननं बाजी मारली अंतिम फेरीत त्याचा सामना जॉर्डनच्या ऐशैह हुसैन याच्याशी होणार आहे दरम्यान स्पर्धेत उतरलेल्या तिन्ही भारतीय मुष्टियोद्ध्यांचा ऑलिम्पिक प्रवेश निश्चित झाला आहे ओला उबेर सारख्या कंपन्यांना गर्दीच्या वेळी कमाल भाडे आकारणीवर आता मर्यादा येणार आहे काळ्या पिवळ्या टॅक्सीच्या भाड्याच्या तिपटीपर्यंत भाडे आकारणी या कंपन्यांना करता येईल यासंदर्भात नेमलेल्या खटुआ समितीच्या शिफारशी राज्य सरकारने स्विकारल्या आहेत

याशिवाय प्रवासी घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या टॅक्सी किंवा रिक्षावर एलईडी डिकेटर लावण्याच्या शिफारसीलाही राज्य सरकारने मान्यता दिली आहे राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या खेळाडूंना विविध सवलती देण्यासाठी सरकारनं एका समितीची नियुक्ती केली आहे या खेळाडूंना सराव आंतरराष्ट्रीय स्पर्धेतला सहभाग यासाठी किती रजा द्यावी परिविक्षा कालावधी पूर्ण करण्यासाठी त्यांना काय निकष असावे रजेच्या कालावधीतले त्यांचे वेतन आणि वेतनवाढ त्यांना कशाप्रकारे देण्यात यावी याचे धोरण ही समिती निश्वित करणार आहे